हव्तूज प्रवास करणाऱ्या एका लक्ष्याचा या क्षप्पिास्तानं अचूक वद्यवस्त्री आणि या मोहिमत्त सर्व निकषांची पूर्तता कली अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली विकासदर पुन्हा उच्च पातळीवर नष्ठासाठी कृषी आणि निर्यात क्षात्त संखनात्मक सुधारणांची गरज असल्याचं नीती आयोगाचमिुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितलं आहा जेळाल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होत अर्थव्यवस्थर्ती मूलभूत धोरणं कायम असून जागतिक मंदीच्या प्रभावातही दक्षिची अर्थव्यवस्था उच्च विकास पातळीवर नद्यागरजद्याअसल्याची सरकारला जाणीव आह असं तत् म्हणाल सौदी अरबिमानं आपलं तक्तीउत्पादन या महिनाअखस्पर्यंत सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त क्वी आहा उच्खा आठवड्यात तक्तीविहिरींवर झालव्वी हल्ल्यामुळक्रिालवीनुकसान निम्यापक्ती जास्त भरुन निघालं आहक्रिसंच ग्राहकांना पुरवठा कायम ठक्षियासाठी सरकारनं विशक् साठाही उपयोगात आणला असं सौदी अरक्षिपाच ऊर्जामंत्री युवराज अब्दुल अज़ीज़ बिन सलमान यांनी बातमीदारांना सांगितलं